कोरोनाची साखळी तोडण्यासाठी भरीव उपाय करण्याचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना केंद्राचा सल्ला

व्यवसाय सुलभ राज्यांमध्ये आंध्र प्रदेश आघाडीवर शिक्षक दिन शिक्षक हे देशाचे खरे निर्माते आहेत विद्यार्थ्यांना प्रज्ञावान नागरिक बनविताना नीतिमत्तेचा पाया ते रचतात असे गौरवोद्वार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले आहेत

केवळ सुंदर इमारती महाग उपकरणे किंवा सुविधांमधून शाळेची निर्मिती होत नाही तर शाळा चांगली होण्यासाठी शिक्षकांचं समर्पण हा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याचं कोविंद म्हणाले शिक्षण व्यवस्थेत करण्यात येत असलेल्या मूलभूत बदलांच्या केंद्रस्थानी शिक्षक असले पाहिजेत असं आग्रही प्रतिपादन राष्ट्रपतींनी केलं नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांना समर्थ बनविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत प्रत्येक स्तरावर अध्यापनाच्या कामासाठी सर्वात बुद्धिमान व्यक्तींची निवड करावी लागेल असंही त्यांनी सांगितलं तत्पूर्वी प्रत्येक शिक्षकानं केलेल्या कार्याबद्दल ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली आरंभी शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या देश प्रथम नीतिमत्ता प्रथम या तत्वानुसार विश्वासाठी मनुष्य घडविण्याचं काम शिक्षकांनी करावं असं आवाहन निशंक यांनी केलं

अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातल्या गोपाळवाडी चेडगाव इथले जिल्हा परिषदेचे शिक्षक नारायण मंगलाराम यांना आज राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात आलं याद्वारे अहमदनगर जिल्ह्याला सलग तिसऱ्या वेळी हा सन्मान मिळाला आहे मंगलाराम यांनी समाजातल्या सर्व स्तरातल्या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करून त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत या पुरस्काराने आपण केलेल्या कामाचं कौतुक झालं असल्याची भावना मंगलाराम यांनी व्यक्त केली

दुसऱ्या पुरस्कारप्राप्त शिक्षिका आहेत संगिता सोहोनी मुंबईतील उच्च माध्यमिक शाळेत शिकवणाऱ्या सोहोनी यांनी विद्यार्थ्यांना रसायनशास्त्रातील विविध संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी साधनं आणि पद्धती विकसित केल्या आहेत

मुंबई येथील पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या शतक महोत्सवी वर्षातील शिक्षक दिन कृतज्ञता सोहळ्या प्रसंगी नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर ते आज बोलत होते नवीन शैक्षणिक धोरणात केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षकांचेही ज्ञान अद्ययावत केले जाणार आहे शिक्षकांसाठी चार वर्षांचा एकात्मिक बी एड अभ्यासक्रम असेल यात प्रत्यक्ष शिकवण्याच्या अनुभवावर भर देण्यात आला आहे

त्यांना राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था खुल्या शाळांच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येईल यामुळे सर्वांना शिकण्याची संधी मिळेल असं ते म्हणाले

यासाठी चाचण्यांची संख्या अधिक वाढवणं मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रभावी चिकित्सालयीन व्यवस्थापन आणि विविध स्तरांवर कार्यक्षम संनियंत्रणासोबत जीव वाचवण्याची खातरी करावी असा सल्ला या राज्यांना देण्यात आला आहे

प्रकाश जावडेकर पुणे आणि परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारला केंद्र शासनातर्फे आवश्यक ते सर्व प्रकारचं सहकार्य तातडीनं उपलब्ध करून देण्याचं स्पष्ट आश्वासन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुण्यात आयोजित बैठकीत दिलं त्याबाबत आमच्या प्रतिनिधीचा हा वृत्तांत ध्वनी पुणे आणि परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि राज्य शासनाला केंद्र शासनातर्फे आवश्यक ते सर्व सहकार्य तातडीनं उपलब्ध करून देण्याचं स्पष्ट आश्वासन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात आयोजित बैठकीत दिलं

या बैठकांना स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते शहराच्या प्रतिबंधित भागातील अँटीजेन चाचण्यांच प्रमाण वाढवण्याबरोबरच शहरात लवकरच दुसर सेरो सर्वेक्षण करण्याचा निर्णय या बैठकीतून घेण्यात आला मास्क न लावता शहरात फिरणाऱ्यांविरुद्ध त्याचबरोबर रस्त्यात थुकणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना यावेळी प्रशासनाला देण्यात आल्या

एकूणच पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लवकरात लवकर कमी करण्यासाठी आता राज्य सरकारच्या मदतीला केंद्र सरकार देखील पूर्ण ताकदीनं मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

पुण्यातील कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला

उत्तर प्रदेश आणि तेलंगण अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिले याबाबत अधिक वृत्तांत ध्वनी व्यवसाय करण्यातील सुलभतेच्या अनुशंगाने वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज हे ग्णांकन जाहीर केलं दूरदृश्य माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात वित्त मंत्री निर्मला सीतारामन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि शहर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी उपस्थित होते याप्रसंगी बोलताना गोयल म्हणाले की सहकारी आणि स्पर्धात्मक वातावरणाला चालना देण्यासाठी केंद्र वचनबद्ध आहे

या निकषांमध्ये बांधकाम परवाना कामगार नियमन पर्यावरणात्मक नोंदणी माहिती आणि जमिनीची उपलब्धता आणि सिंगल विंडो सिस्टीम यांचा समावेश आहे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग हे गुणांकन देत असते नवी दिल्लीहून ए चतुर्वेदी यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे राजनाथ सिंग संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज मॉस्कोहून इराणला रवाना झाले इराणचे संरक्षण मंत्री ब्रिगेडीयर जनरल आमीर हतामी यांच्यासोबत ते द्विपक्षीय संरक्षणविषयक संबधांवर चर्चा करणार आहेत शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सिंग तीन दिवसांच्या रशिया भेटीवर गेले होते या बैठकीसोबत त्यांनी रशिया चीन आणि मध्य आशियाई देशांच्या संरक्षण मंत्र्यांसोबत देखील द्विपक्षीय बोलणी केली भारतीय सेना मदत उत्तर सिक्कीमच्या पठारी प्रदेशात अलीकडेच रस्ता चुकलेल्या तीन चिनी नागरिकांना भारतीय सैनिकांनी मदतीचा हात दिला

भारतीय सैनिक तत्काळ त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांना ऑक्सीजन अन्न आणि गरम कपड्यांसह आवश्यक मदत पुरवली नंतर त्यांना परत जाण्यासाठी योग्य दिशा मार्गदर्शनही केलं या मदतीबद्दल या चिनी नागरिकांनी भारताचे आणि तत्परतेनं मदत करणाऱ्या भारतीय सैन्याचे आभार मानले

जखमी जवानांवर श्रीनगरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत

रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी सांगितलं की देशाच्या विविध भागातून येणारी मागणी आणि प्रतीक्षा याद्यावर बारकाईने लक्ष ठेवल जात आहे गरज पडेल त्याप्रमाणे आणखी रेल्वेगाड्या सोडण्यात येतील असं ते म्हणाले राज्य सरकारांकडून परीक्षा आणि आणि इतर कामांसाठी विशेष विनंती आल्यानंतर आणखी रेल्वेगाड्या सोडल्या जातील असंही यादव म्हणाले केंद्रीय अन्वेषण विभाग अभिनेता सुशांत सिंग राजपुत मृत्यु प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या एका पथकानं आज मुंबईतील वांद्रे इथल्या त्याच्या सदनिकेला द्सऱ्यांदा भेट दिली यावेळी सुशांतचा स्वयंपाकी नीरज आणि केशव आणि त्याचा सह निवासी सिद्धार्थ पिठानी सोबत होते